आसाम करारातल्या सहाव्या कलमाच्या अंमलबजावणीसाठी उच्च स्तरीय समिती नेमण्यासाठी केंद्र सरकारनं केली अधिसूचना जारी केंद्र सरकार समाजमाध्यमांवर देररेख ठेऊ पाहात असल्याचं वृत्त निराधार असल्याचं केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री कर्नल राज्यवर्धन राठोड यांचा खुलासा

सिडनी क्रिकेट कसोटीत भारताचा ऑस्ट्रिलियाला फॉलोऑन पावसामुळे चौथ्या दिवसाचा खेळ थांबवला आशियाई चषक फुटबॉल स्पर्धेत आज भारताची थायलंडसोबत लढत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे अनंतपुर कडापा कुरनूल नरसरावपेट आणि तिरुपती या संसदीय मतदारसंघातल्या भाजपच्या बूथ स्तरावरच्या कार्यकर्त्यांबरोबर आज दुपारी संवाद साधतील या कार्यक्रमाचं थेट प्रसारण नरेंद्र मोदी अॅपद्वारे होणार आहे हा संवाद भाजपाच्या फेसबुक पेज आणि ब्लॉगवर थेट पाहिला जाऊ शकतो सामाजिक न्याय आणि समता हे दोन घटक समोर ठेवूनच केंद्रसरकारनं विविध योजना राबवल्या असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे ओडिशातल्या बारीपाडा क्विं काल झालेल्या एका जाहीर सभेत ते बोलत होते विकास सगळ्यांचा विकास देशाचा विकास संपूर्ण विकास हेच सरकारचं उद्दिष्ट असल्याची म्वाही प्रधानमंत्र्यांनी दिली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

व्यवस्थेमधे सुधारणा घडवून आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे जेणेकरुन सर्वसामान्यांच जीवन सुखकर होईल असंही त्यांनी सांगितलं

यासंदर्भात सक्तवसुली संचालनालयानं दाखल केलेल्या याविकेवर काल दिल्लीतल्या विशेष न्यायालयात सुनावणी झाली त्यावेळी केंद्रीय अन्वेषण विभाग म्हणजेच सीबीआयचे विशेष न्यायाधीश अरविंद कुमार यांनी मिशेलला न्यायालयीन कोठडीत पाठवायचे आदेश दिले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 शिक्षणाची गुणवत्ता सुधारावी याकरता प्रत्येक राज्यांला कामगिरी निहाय श्रेणी देणार असल्याचं केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे ते काल नवी दिल्ली क्वें वार्ताहरांशी बोलत होते

यात आसाम गुजरात आणि दिल्लीचे शिक्षणमंत्री उपस्थित होते सत्तर वेगवेगळ्या निकषांवर आधारित एक हजार गुणांची ही श्रेणी असणार आहे जोधपूर सीमेलगतच्या सहा हजार कोटी रुपयांच्या सहा रस्ते प्रकल्पांचं उद्घाटन केंद्रीय महामार्ग आणि रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते काल झालं कोणत्याही रस्त्याला आगामी दीड दोनशे वर्षापर्यंत खड्डे पडणार नाहीत असं ते म्हणाले कामाची गुणवत्ता खर्चातील कपात वेळेवर प्रकल्पांची पूर्तता आणि रस्ते तसंच पूल बांधणीमध्ये नवीन तंत्रज्ञानाचा समावेश यावर भर दिला जाईल असं त्यांनी सांगितलं आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपानं विविध राज्यांसाठी निवडणूक प्रभारी आणि सहप्रभागी यांची नियुक्ती केली आहे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 जे पी नङ्डा हे उत्तरप्रदेशचे तर निर्मला सीतारामन ह्या दिल्लीसाठी प्रभारी असतील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

बर्फवृष्टी आणि पावसामुळे उत्तरेकडच्या पर्वतीय राज्यातलं जनजीवन विस्कळीत झालं आहे उत्तर कश्मीरमधल्या कुपवाडा जिल्ह्यात साधना टॉप भागात गेली तीन दिवस पस्तीस पेक्षा अधिक लोक अडकून पडले आहेत सततच्या बर्फवृष्टीमुळे वाहतुक खोळंबली आहे हिमाचल प्रदेशात थंडीची लाट आली असून काही जिल्ह्यात नव्यानं बर्फवृष्टी सुरु झाली आहे हिमाचल प्रदेशातल्या काही भागात जोरदार बर्फवृष्टी आणि पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सरकार प्रसिद्धीमाध्यमांवर लक्ष ठेवण्यासाठी खाजगी संस्थांची सेवा घेणार असल्याचं वृत्त निराधार असल्याचा खुलासा माहिती आणि प्रसारण मंत्री राज्यवर्धन राठोड यांनी केला आहे एका वृत्तसंस्थेनं नुकतीच याबाबत बातमी प्रसारित केली होती ईलेक्ट्रॉनिक आणि प्रींट मिडियाच्या बातम्यांमध्ये एक वाक्यता असावी यासाठी याआधीही अशा प्रकारचं धोरण अवलंबलं असून यावेळी केवळ प्रसिद्दीमाध्यमांचा यात समावेश केल्याचं त्यांनी सांगितलं प्रसिद्दी माध्यमांवरचा लोकांचा सहभाग महत्त्वाचा असून जनतेची मतं तसंच सरकारी धोरणांबाबत जनतेच्या प्रतिक्रिया जाणून घेणं आपल्यासाठी महत्त्वाचं असल्याचं राठोड यांनी म्हटलं आहे पाबुक हे चक्रीवादळ आज संध्याकाळी अंदमान निकोबार बेटांवर धडकेल असा ध्वारा हवामान विभागानं जारी केला आहे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

बी आय

या छाप्यांनंतर सी बी आय नं सनदी अधिकारी बी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

माजी मंत्री गायत्री प्रसाद प्रजापती यांनीही या विभागाचं काम सांभाळलं होतं या घोटाळ्यातल्या त्यांच्या भूमिकेबद्दल देखील चौकशी होण्याची शक्यता आहे नॉर्वेचे प्रधानमंत्री अर्ना सोलबर्ग यांचं उद्या तीन दिवसांच्या भारत भेटीवर नवी दिल्ली क्रें आगमन होईल त्यांच्यासोबत वरिष्ठ अधिकारी आणि उद्योजकांचं शिष्टमंडळ देखील असणार आहे या भेटीदरम्यान सोलबर्ग प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करतील ते राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि उपराष्ट्रपती एम

परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज या सोलबर्ग यांची भेट घेतील नॉर्वेच्या प्रधानमंत्री राईसिनिया डायलॉगच्या उदघाटनसत्राला संबोधित करतील तसंच भारत नॉर्वे उद्योजक परिषदेलाही संबोधित करतील

मनिलातल्या बिकोल या डोंगराळ प्रदेशातच शंभरहून अधिक लोकांना जीव गमवावा लागला अशी माहिती फिलिपाईन्सच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेनं दिली आहे वादळाच्या तडाख्यामुळे सुमारे दीड लाखांहून अधिक नागरिकांना विस्थापीत व्हावं लागलं आहे सीमेवर संरक्षक भींत बांधण्याच्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मागणीमुळे अमेरिकी प्रशासनाचं काही अंशी ठप्प असलेलं कामकाज पुन्हा सुरु व्हावं यासाठी सुरु असलेली बैठक कोणत्याही तोडय्याशिवाय संपली आहे कामकाज ठप्प असण्याचा हा तीसरा आठवडा असून त्याचा मोठा फटका सरकारी कर्मचाऱ्यांना बसला आहे

या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी आज पुन्हा एकदा बैठक होईल अशी शक्यता आहे

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सिडनी शिं सुरु असलेल्या चौथ्या आणि मालिकेच्या शेवटच्या कसोटी क्रिकेट सामन्याचा चौथ्या दिवसाचा खेळ आज पावसामुळे थांबवावा लागला पावसामुळेच आजच्या दिवसाचा खेळ उशीरानं सुरु झाला